कामकाज पहाण्यास सांगितलं

सरकारात सहभागी मित्र पक्षासह सर्वांचे त्यांनी आभार मानले आपण पारदर्शकपणे आणि प्रमाणिकपणे सरकार चालवलं पाच वर्षापैकी चार वर्षे राज्याला नैसर्गिक संकटांचा मुकाबला करावा लागला

गेल्या पाच वर्षात प्रचंड मोठं काम केलं विकास घडवला राज्यासमोरच्या समस्या मोठ्या आहेत त्या सगळ्या पाच वर्षात संपतील अशी अपेक्षा नव्हती असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री म्हणाले की राज्यपाल सांगतील तोपर्यंत मी पदावर राहीन मात्र अशा अवस्थेत धोरणात्मक निर्णय घ्यायला मर्यादा पडतात असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आपल्यात मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत कोणतंही बोलणं झालं नाही भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उद्वव ठाकरे यांच्यात तसं बोलणं झालं असेल तर त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत असं ते म्हणाले शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं विधान केलं याचं आश्वर्य वाटलं असं ते म्हणाले आम्ही मात्रं महायुतीचच सरकार बनेल असं सांगितलं होतं याची त्यांनी आठवण करुन दिली ज्यांच्या विरोधात मतं मागितली त्यांच्याशी शिवसेनेनं चर्चा केली मात्र आमच्याशी केली नाही असंही ते म्हणाले

भाजपातर्फे महायुतीची दारं शिवसेनेसाठी अजूनही बंद झालेली नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं या आधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर भेट घेतली

त्यांनी सत्ता स्थापित करावी असं आपलं मत व्यक्त केलं पत्रकार परिषदांमधे भाजपा आणि सेनेच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या यातून नव्यानं चर्चा पुन्हा सुरु होतील की नवी राजकीय समीकरणं जन्माला येतील हे अद्याप स्पष्ट नाही युती करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्वतःच सांगितलं होतं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं केंद्रातील आणि राज्यातील मंत्रीपद संख्येवर अद्याप चर्चा होऊ शकेल असं ते म्हणाले शिवसेना भाजपा ही देशातील सर्वात जुनी राजकीय युती आहे ती हिंदुत्वाच्या समान विचार सरणीमुळे तयार झाली आहे ही बाब गडकरी यांनी स्पष्ट केली ही युती अशीच जारी राहील ही आपली मित्रत्वाची भावना असल्याचंही ते म्हणाले

आज सायंकाळी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी सांगितलं की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं वचन अमित शहाच्या उपस्थितीत दिलं होतं शहांच्या उपस्थितीत फार्म्युला ठरला होता फडणवीस यांचा काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख करत ठाकरे त्यांनी केलेली अचाट कामं आमच्याशिवाय झाली असती का असा प्रश्रही त्यांनी विचारला गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत होता आम्ही उपमुख्यमंत्रीपदासाठी लाचार नाही असंही त्यांनी सांगितलं जनतेची कामं आम्ही करत राहिलो मात्र ठाकरेंवर कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा गटाची संरक्षण सुविधा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे विस्तृत सुरक्षा सुविधांचा आढावा घेतल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला अशी माहिती आज नवी दिल्लीत एका वरिष्ठ अधिका यानं दिली यापुढे या तिघांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल गांधी कुटुंब देशात कुठेही प्रवास करत असेल तेव्हा ती सुरक्षा कायम असेल तसंच त्यांच्या निवास स्थानी सुरक्षा रक्षक तैनात असतील असं या अधिका यानं सांगितलं वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर काँप्रेसनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग बंद पडत असून त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं यात माजी खासदार डॉ प्रतापराव वाघ शहराध्यक्ष शरद आहेर डॉ हेमलता पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सांगोला पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ भरधाव पिकअप व्हॅनची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत जखमीपँकी चौघांवर पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाय उपचार सुरू आहेत तर दोघांना किरकोळ मार लागला आहे हा भीषण अपघात आज शब्बीर मुलाणी यांच्या वस्ती समोर घडला बेळगावमधले वारकरी पिकअपमधून काल रात्री साडेदहाच्या सुमारास पहाटे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठलच्या देवदर्शनासाठी निघाले होते यंदाच्या हंगामात अनियमीत पण सातत्यानं पडलेल्या पावसामुळे परभणीतलं येलदरी जलाशय तब्बल तेरा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जवळपास पूर्ण भरलं आहे यावर्षी बूलढाणा परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानंतर पूर्ण भरलेल्या खडकपूर्णा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे येलदरी धरण यावर्षी पूर्ण भरलं यामुळे जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे शेजारच्या हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यालाही या धरणातल्या पाण्याचा लाभ होणार आहे भरलेलं धऱण पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करू लागले आहेत यवतमाळमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या कार्यालय अधिक्षकाला मारहाण करणारे शिवसेनेचे बंडखोर पराभूत उमेदवार संतोष ढवळे यांच्यावर कारवाई करावी यासाठी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केलं दरम्यान शहर पोलीसांनीही ढवळे यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल केला महाचक्री वादळामुळे राज्याच्या किनारपट्टीलगतच्या परिसरात काल रात्रीपासून पावसानं हजेरी लावली मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पालघर जिल्ह्यात काल जिल्ह्यात रात्री पासून अधूनमधून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो आहे परतीच्या पावसानं परभणी जिल्ह्यातून अद्याप काढता पाय घेतलेला नाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सूरु असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या चक्रीवादळाच्या प्रभावात असलेल्या गुजरातला लागूनच असल्यानं नंदूरबार जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरुच आहे त्यामुळे आधीच्या नुकसानीनंतर उरलेल्या पिकाचंही नुकसान होण्याचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहीलं आहे जालना शहरातही काल रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला

येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे